आयपीएल क्रिक्ट्र स्पर्धेत चन्निई सुपर किंग्ज संघानं घरच्या मद्यानावर विजयी घोडदौड कायम राखत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सात गडी राखून पराभव कल्ला

त्यानंतर चऱ्ऱिईच्या संघानं हमिफक आव्हान क्ळळ अठराव्या षटकात पार कलि